केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हा ऐतिहासिक निर्णय असून नोकरी करू इच्छणाऱ्या युवकांना याचा लाभ होईल असं जावडेकर यावेळी म्हणाले राष्ट्रीय भरती संस्थेच्या माध्यमातून ग्रुप बी आणि ग्रुप सी गटातल्या बिगर तांत्रिक पदांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सामायिक पात्रता परीक्षा आयोजित केल्या जातील या संस्थेमध्ये रेल्वे आणि अर्थ मंत्रालय कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती मंडळ आणि बँक कार्मिक निवड संस्थेचे प्रतिनिधी असतील

सामायिक परीक्षेत मिळालेले गुण निकाल जाहीर झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जातील आपली वयोमर्यादा पूर्ण होऊपर्यंत उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय त्याच बरोबर सरकारी धोरणानुसार अन्य वर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळू शकेल पोर्टलवरून नोंदणी केरण्याची तसंच आपल्या पसंतीचं परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा उमेदवाराला असणार आहे

येत्या तीन वर्षात हा निधी खर्च करण्यात येईल

सुरुवातीला वर्षातून दोनदा सामायिक परीक्षा घेतली जाईल या परीक्षेचे गुण केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्रांसोबत सामायिक करता येतील जयपूर गुवाहाटी आणि तिरुवअनंतपुरम या तीन विमानतळांचं संचालन सार्वजनिक खाजगी भागीदारीतून करण्याच्या प्रस्तावालाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

वीज वितरण कंपन्यांना बळ देण्याच्या दृष्टीनं ऊर्जा वित्तीय महामंडळ आणि ग्रामीण विद्यूत महामंडळाला कर्ज देण्यासाठीची एक वेळ सवलत देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे या निर्णयाअंतर्गत उज्ज्वल डिस्कॉम हमी योजनेच्या माध्यमातून या दोन्ही महामंडळांना कर्ज देण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहेत मोदी प्रतिक्रिया राष्ट्रीय भरती संस्था देशातल्या कोट्यावधी युवकांसाठी वरदान ठरणार असून याद्वारे भरती प्रक्रियेतली पारदर्शकता वाढण्यासाठी मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तसंच अनेक परीक्षा न घेता एकच परीक्षा घेतल्यामुळे वेळ आणि खर्चामध्येही बचत होईल असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे राजनाथ सिंग देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे गौरवोद्वार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीआज काढले नौदलाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या परिषदेचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते भारतीय नौसेची जहाजं आणि लढाऊ विमानं कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला परदेशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी नौदलानं राबवलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या समुद्र सेतू अभियानाची विशेष प्रशंसा त्यांनी केली नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल तीन दिवसांच्या या परिषदेत वर्षभरातल्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे एप्रिलमध्ये नियोजित असलेली ही द्वैवार्षिक परिषद कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनादरम्यान आवश्यक काळजी घेण्यात येणार आहे आसन व्यवस्थेतही आवश्यक बदल करण्यात येत आहेत

कोरोना संसर्गाच्या काळात दर वर्षी प्रमाणे पावसाळी अधिवेशन घेणारं उत्तर प्रदेश हे देशातलं पाहिलं राज्य आहे असं विधान सभा अध्यक्ष हिदय नारायण दीक्षित यांनी म्हटलं आहे संपूर्ण परिसराचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण केल जात तसंच प्रवेशद्वारावर शरीराचं तापमान मोजण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे कोश्यारी गोवा राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल पणजी इथल्या राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी कोश्यारी यांना पदाची शपथ दिली त्यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली एस जयशंकर भारत अफगाणिस्तान भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान नुकतीच झालेली विकास कामं आणि द्विपक्षीय सहकार्य याबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद हनीफ अतमर यांच्याबरोबर चर्चा केली अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जयशंकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ओमान बद्र अलबूसैदी यांनाही त्यांच्या नियुक्तीबद्दल जयशंकर यांनी शुभेच्छा दिल्या सुशांत सिंग राजपत हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला याबाबतीतले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत

दरम्यान महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे या तपासासाठी राज्य सरकार सर्व प्रकारच सहकार्य करेल अस देशमुख यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं आहे

त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल अशी माहिती महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अॅड अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली उद्यापासून एसटीची साधी निमआराम शिवशाही शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत एसटीच्या प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नाही

मणिपर बीजेपी मणिप्रमधील काँगेसच्या पाच बंडखोर आमदारांनी नवी दिल्लीतील भाजपाच्या पक्ष मुख्यालयांत भाजपात प्रवेश केला मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यावेळी उपस्थित होते त्यानंतर या आमदारांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली एअरोस्पेस तंत्रज्ञान अवकाश तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी स्टार्ट अप सुरू करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ एनआरडीसी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय अवकाश संशोधन प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खासगी निधीचा उपयोग करुन औद्योगिक स्तरावर काम करण्यासाठी अभ्यासक्रमातील आवश्यक बदल अवकाश अभियांत्रिकी क्षेत्रातील स्टार्ट अप्स उत्पादन आणि त्यांच्या प्रमाणीकरणासाठी या द्वारे सहकार्य केले जाणार आहे या संस्थांनी आज नवी दिल्ली इथं एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या

खुर्शिद खान आणि लवकुश सुदर्शन शर्मा अशी शहीद जवानांची नावं आहेत दहशतवादी ठार जम्मू आणि काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात चित्रगाम परिसरात आज सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या भागात दहशतवादी लपून बसले असल्याचं कळल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती त्यावेळी ही चकमक झाली

गंडक आणि गंगा नद्याच्या वाढत्या पाणीपातळीमुळे या नदीलगत येणारा आणखी काही भाग पाण्याखाली गेला आहे

यामुळे रोहतस अलवा आणि पटना जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाऊस महाराष्ट्र महाराष्ट्रात मुंबईसह बहुतांश जिल्ह्यांत आज पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे

ही पाणी पातळी आणखी कमी होईल अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार